ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत माजी विजेत्या अँजेलिक कर्बर आणि मारिया शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीतल्या पराभवामुळे स्पर्धेबाहेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दक्षिण गोवा कोल्हापूर हातकणगले मढ आणि सातारा या लोकसभा मतदार संघातल्या भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत हा संवाद नरेंद्र मोदी अँपवरही उपलब्ध आहे चित्रपटांच्या माध्यमातून भारताच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवून भारतीय चित्रपट उद्योगानं जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशातल्या पहिल्या भारतीय चित्रपटांसाठीच्या राष्ट्रीय संप्रहालयाचं उद्वाटन केल्यानंतर ते काल मुंबईत बोलत होते आजचे चित्रपट हे आशावादी नव्या भारताचं दर्शन घडवतात त्यामुळे देशातल्या अनेक समस्यांच समाधान यात सापडतं असं मोदी म्हणाले माणसाच्या मनात नवीन विचार अणि संकल्पना जागृत करण्यात भारतीय चित्रपट मोलाची भूमिका बजावतात महिला सक्षमीकरण खेळांवर आधारित तसंच शौचालयासारख्या सामाजिक समस्यांवर आधारित चित्रपटांचं मोदी यांनी कौतुक केलं तसंच हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरल्याचं त्यांनी सांगितलं पर्यटनाला चालना देण्यासाठी चित्रपट मोलाची भूमिका बजावत असून यामुळे रोजगारात वाढ व्हायला मदत होत आहे असं मोदी यांनी सांगितलं सर्वांगिण विकास साधण्याकरता सरकारनं सबका साथ सबका विकासची हाक दिली असून चित्रपट उद्योगानं देशाच्या निर्मितीत वाटा उचलावा असं आवाहन त्यांनी केलं फिल्म पायरसीचा प्रश्न हा चित्रपट उद्योगासाठीचा एक महत्त्वाचा प्रश्न असून त्यांच्या सर्जनशिलतेचा तो अवमान असल्याचं मोदी म्हणाले

ज्यामुळे चित्रपटगृहात चित्रपटांचं अवैध चित्रिकरण हा दंडनीय अपराध ठरणार असून परदेशी दिग्दर्शकांना भारतात चित्रिकरणाला परवानगी देण्यासाठी एक खिडकी कार्यालय तयार केल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी यावेळी दिली

दादरा नगर हवेलीत सिल्वासा कं एका जाहीर ते बोलत होते विरोधी पक्षांची आघाडी आपल्या विरोधात नसून जनतेच्या विरोधात आहे असं ते म्हणाले विरोधी पक्षांमध्ये कुठेच एकमत दिसत नाही मात्र जागा वाटपाबाबत त्यांच्यात जोरात चर्चा सुरु आहेत असा टोला त्यांनी लगावला काळ्या पैशाविरोधी मोहिमेमुळे आपण अनेकांचे शत्रू झालो आहोत मात्र त्याचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं मोदी म्हणाले जनतेच्या पैशांची लूट थांबवण्यासाठीच सरकारनं ही मोहिम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं ज्यांनी आजपर्यंत लोकशाहीची थट्टा केली तेच आज लोकशाही वाचवण्याची भाषा बोलत आहेत अशी टीका प्रधानमंत्र्यांनी विरोधकांवर केली देशाचा विकास आणि देशातल्या जनतेसाठी सतत काम करत राहण हेच भाजपाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हणाले तामिळनाडू संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरचं उद्घाटन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज झाल यावेळी त्रीची रायफल सह चार नवीन शस्त्रात्रे संरक्षण दलात सामील करण्यात आली तामिळनाडू कॉरिडॉरची त्रिची सालेम होसूर कोवई मदुराई आणि चेन्नईमध्ये उपकेंद्र असतील अस संरक्षण उत्पादन सचिव डॉ अजय कुमार यांनी सांगितलं किया क्रिडॉर मध्ये विमान सेवा संबंधी सुट्याभागांचे उत्पादन करण्याची सोय असणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुक्रवारी या परिषदेचं उद्घाटन झालं होतं गुंतवणुकीसंबंधी काल विक्रमी संख्येनं सामंजस्य करारांवर स्वाक्ष या झाल्या

जम्मू कश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती अध्यक्ष असलेल्या पीडीपी अर्थात पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीनं माजी मंत्री अल्ताफ बुखारी यांची पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केली आहे पक्ष तसंच राज्याच्या हितसंबंधाना बाधा पोचवत स्वतःची वैयक्तीक राजकीय महत्वाकांक्षा जोपासल्याचा आरोप पक्षानं त्यांच्यावर ठेवला आहे

पारपत्राशिवाय भारतात प्रवेश करून अनधिकृत रित्या वास्तव्य करणा या पाच बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकानं पालघर जिल्ह्यातून अटक केली आहे अवैध कागदपत्रांचा वापर करत ते गेल्या दोन वर्षांपासून नालासोपारा धिल्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते पारपत्र आणि परदेशी नागरिक कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे मॉरीशसचे प्रधानमंत्री प्रविंदकुमार जुगनाथ यांच आज नवी दिल्लीत एका आठवड्याच्या दौऱ्यासाठी आगमन झालं प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते उद्या वाराणसीला जाणार आहेत या दौऱ्यात ते राष्ट्रपती रामनाथ कोविद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत मुंबईत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव हे जुगनाथ यांच्या स्वागतासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करणार आहेत मॉरीशसला उत्पादन आणि सेवा पुरवणारा भारत हा एक मोठा निर्यातदार देश आहे आगामी सात ते आठ वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर होईल असं केंद्रीय वाणिज्य आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे ते काल गांधीनगर क्षे व्हायव्रंट गुजरात परिषदेत निर्यातीबाबत आयोजित संमेलनात बोलत होते उत्पादन सेवा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करुन हे उद्दिष्ट साध्य करायची योजना आपल्या विभागानं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं आफ्रीका आणि लॅटिन अमेरिकी देशांबरोबर भारत निर्यातीत वाढ करु शकतो असं ते म्हणाले

आसाममधल्या स्थानिक रहिवाशांची सुरक्षा कायम राखण्याबाबत आपलं सरकार कटीबद्व असल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे ते काल मोरीगाव क्रें एका कार्यक्रमात बोलत होते विधेयक संमत झालं तर सुमारे दोन कोटी बांगलादेशी आसामात प्रवेश करणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आपण आसामी जनतेचा कधीच विक्वासघात करणार नाही असं आक्वासन सोनोवाल यांनी दिलं नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसामात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह याना एम्स मधून प्राथमिक उपचारांनंतर आज घरी पाठवण्यात आल

येमेनमध्ये सौदी नेतृत्वाखालील गठबंधनानं राजधानी सानामध्ये हवाई हल्ले केले मात्र यात जीवितहानीची माहिती हाती आलेली नाही काल रात्री झालेला हवाईहल्ला हा गेल्या महिन्यात सरकार आणि शिया बंडखोर यांच्यात करण्यात आलेल्या संघर्ष कराराच्या नंतर झाला आहे या करारात युद्धविराम आणि होडीडा शहरातून बंडखोर सेनेची माघार आणि कैद्यांची अदलाबदल होणार होती मात्र याची अंमलबजावणी होऊ शकली नाही

ईशान्य फ्रंटीयर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणब ज्योती सर्मा यांनी काल आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली उत्तरप्रदेशात प्रयागराज बें कुंभमेळ्यात उद्या पौष पौर्णिमेनिमित्त होत असलेल्या दुस या शाही स्नानासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे मेळा प्रशासनानं आज सकाळपासूनच वाहतूक दुसरीकडे वळवली असून केवळ अत्यावश्यक सेवा वाहतूकीला शि प्रवेशासाठी परवानगी दिली आहे पौषपौर्णिमा ही महिनाभर चालणा या कल्पवासाचा शुभारंभ मानला जातो अरुणाचल प्रदेशातल्या आदिवासी भाषांचं जतन करण्याकरता सरकार विविध उपाय योजत आहे असं अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितलं स्थानिक भाषांच्या विकासाकरता अर्थसंकल्पात निधी राखून ठेवला असून राज्यातल्या शाळांमध्येही स्थानिक भाषा शिकवायला सुरुवात केल्याची माहिती त्यांनी दिली मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतुन द्वितीय मानांकित अँजेलिक कर्बर बाहेर पडली आहे

बार्टीचा यापुढचा सामना सिझेच पेट्रा क्विटोव्हाशी होणार आहे